या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांच्या प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे अमरावती जिल्ह्यात चांदररेल्वे इथं धामणगाव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी म्ख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करतानाच गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची माहिती दिली राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली

सध्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना कपाशीला सात हजार रुपये भाव देण्याचं आश्वासन देत होते आज मात्र ते याबाबत बोलत नाहीत असं सांगतानाच पवार यांनी महागाई बेरोजगारी आज मुद्यांवरूनही सरकारवर टीका केली सुप्रिया सुळे यांची उस्मानबाद जिल्ह्यात भूम परंड्यात प्रचार सभा झाली सुळे यांनीही शेतमालाला हमी भावाचा मुद्दा आपल्या भाषणातून उपस्थित केला महापुरात नुकसान झालेल्या कर्नाटक आणि आंध्रला केंद्राकडून मदत मिळाली पण महाराष्ट्राला अशाप्रकारची आर्थिक मदत का दिली गेली नाही असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत ते बोलत होते देशाची अर्थव्यवस्था आज कोलमडली असून सर्व क्षेत्रात बेकारी वाढत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला त्यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती जयंत पाटील यांची आज इंदापूर इथंही सभा होत आहे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी सकाळी बेगमप्रा पहाडसिंगप्रा या भागात विविध ठिकाणी घरोघरी जावून प्रचार करण्यात आला ब्लडाणा जिल्हयातील चिखली इथं नदीत पोहोण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली या घटनेतील मृतांत सय्यद रिझवान सय्यद फिरोज शेख साजीद शेख शफीक वासीम शाह इरफान शाह आणि शेख तौसिफ शेख रफीक यांचा समावेश आहे

या निमित्तानं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

शहरातल्या पर्यावरण प्रेमी आणि अभ्यासकांशी एकत्रित चर्चा करून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे या जाहीरनाम्याचा समावेश उमेदवारांनी आपापल्या जाहीरनाम्यात करण्याची विनंती करण्यात येत असल्याचं यासंबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे निवडणुकीनंतर नवनिर्वाचित आमदारांकडून याबाबत संकल्प पत्र भरून घेतलं जाणार आहे खाम नदीपात्राचा विकास कचरा विल्हेवाट नहर ए अंबरी संवर्धन वृक्षारोपण प्लास्टिक मुक्ती यांसह अन्य मुद्दे यात समाविष्ट आहेत

अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने त्याचे निकटचे प्रतिस्पर्धी ब्रिजेश पटेल यांना निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मागे टाकलं आता गांगुली हे अध्यक्षपदाच्या शर्यतीतले एकमेव उमेदवार राहिले आहेत द्पारी तीन वाजेनंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे नियामक मंडळ अडचणीच्या फेऱ्यात सापडलं असताना आपली अध्यक्षपदी निवड होणं ही मंडळासाठी भरीव काम करण्याची संधी असल्याचं गांगुली यांनी सांगितल्याचं पीटीआयचं व्रत्त आहे नेदरलँड मध्ये अलमीरी इथं झालेल्या बी डब्ल्यू एफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं अजिंक्यपद पटकावलं